भारतानं कोरोना संकटाचा सामना अत्यंत कणखरपणे नियोजनबद्धरीतीनं केला पंतप्रधानांचं प्रतिपादन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने उद्या होणार सुरुवात

प्रजासत्ताकदिनाच्या संचलनामध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

बीटिंग द रिट्रीटनं उद्या होणार प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता पंतप्रधान अनेक शंका कुशंका असूनही भारतानं कोरोना संकटाचा अत्यंत कणखरपणे आणि नियोजनबद्ध रितीनं सामना केला असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आम्ही जनतेलाही सहभागी करून घेतलं योग्य उपाययोजना आखल्या तसंच आरोग्य यंत्रणा आणखी बळकट केल्या आणि आता भारतात जगातली सर्वात मोठी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले

आता भारत स्वतःची गरज भागवून पीपीई किट आणि मास्कची निर्यातही करत आहे

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी भारत सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या पहिल्या सहा दिवसातच दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

अमेरिका आणि चीन यांच्यातील वादामुळे या पथकाचा दौरा लांबणीवर पडला होता गेल्या दोन आठवड्यांपासून हे पथक दूरदृश्य प्रणालीद्वारे चिनी वैज्ञानिकांशी संवाद साधत होते चीनने या विषाणूंबाबतच्या अनेक गोष्टी लपवून ठेवत असल्याचा आरोप अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासह जगातील इतर देशांनीही केला होता तर हा विषाणू चीन बाहेर अस्तित्वात आला असून तो नंतर वुहानमध्ये सापडला असल्याचं चीनच म्हणणं आहे अधिवेशन संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे

दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज सुरळीत चालावे या हेतूने सरकारने शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकेया नायडू यांनी वरिष्ठ सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे

त्रिपुरा राज्याच्या पर्यावरण संवार्धांनातून सामाजिक आणि आर्थिक आत्मनिर्भरता या देखाव्याला दुसरा क्रमांक मिळाला

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमर जवान या देखाव्याला विशेष पुरस्कार मिळाला पुरस्कार वितरण युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते झालं

भारतीय धून ही यंदाच्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचं मुख्य आकर्षण असेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

बीटिंग द रिट्रीट सोहळ्यातली पहिली धून ही सुवर्णमहोत्सवी विजय धून म्हणून सादर केली जाईल

बीटिंग द रिट्रीट ही एक जुनी सैन्य परंपरा आहे संध्याकाळी युद्ध समाप्तीचा बिगुल वाजल्यावर युद्ध थांबवून सैनिक युद्ध भूमीवरून परतायचे

संमेलनात कवी कट्टा कथाकथन बाल साहित्य वाचन मुलाखती सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे आज सकाळी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं उद्घाटनानिमित्त दिलेल्या संदेशात बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विविध भाषा शिकण्याचं आवाहन केलं

चीन पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी झालेल्या संघर्षामुळे भारत चीन संबंधात तणाव आला असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

जयशंकर यांनी म्हटलं आहे

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संघर्षामुळे सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत तर बाधा आलीच पण त्याचबरोबर शांतता आणि सौहार्दतेचा भंग देखील झाला असल्याचं जयशंकर म्हणाले चीनबरोबरच्या सीमाप्रशावर मतभेद असूनही सीमाभागात सध्या शांतता आहे मात्र चीननं आपला दृष्टीकोन का बदलला आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैन्य का जमा केलं याबाबतचं विश्वासार्ह स्पष्टीकरण अजूनही मिळालेलं नसल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांतले संबंध वृद्धींगत होण्यसाठी परस्पर आदर आणि एकमेकांप्रती संवेदनशीलता आवश्यक आहे सरहद्दीजवळ घडणाऱ्या कोणत्याही घटनेकडे दुर्लक्ष करून दोन देशातले संबंध सुधारणं अशक्य असल्याचं जयशंकर यांनी स्पष्ट केलं नीतीन गडकरी आगामी काही वर्षांत इलेक्ट्रिकल वाहन उत्पादकांनी पूर्णपणे स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञानाकडे वळावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं आहे परिवहन क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे लक्ष्य साध्य करण्याची गरज असून येत्या काही वर्षांत बॅटरी तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकास उपक्रम वेगाने राबवण्याची देखील आवश्यकता असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे

ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे या संदर्भातील एका बैठकीत बोलत होते

बी एस ई

एस ई

कला उत्सव नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे प्रतिभा शोधण्यात आणि गुणवत्तापूर्ण विषय सुनिश्वित करण्यासठी मदत होईल आणि त्यामुळे संशोधन आणि नवनिर्मिती वाढीस लागून पेटंट म्हणजेच स्वामित्व हक्कांच्या संख्येमध्ये वाढ होईल असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी व्यक्त केला

कला उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला आणि नवकल्पना सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक खेळणी व्यवसायाला चालना मिळेल असं ते म्हणाले

चेन्नईच्या पोएस गार्डन इथल्या वेदा निलयम या जयललिता यांच्या निवासस्थाचे स्मारकात रुपांतर केल्यानंतर हे निवास स्थान आज सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं राज्यमंत्री विधानसभा अध्यक्ष खासदार आणि विधानसभा सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते आसाम आसाममधल्या एका जुन्या खादी उत्पादक केंद्राला खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं पुनरुज्जीवित केलं आहे

आता या केंद्रात रेशीम उत्पादनही होणार असून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत या ठिकाणी प्रत्यक्ष विणकामाला सुरुवात होणार आहे सौरव गांगली बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आज यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याची माहिती डॉ सरोज मंडळ यांनी पत्रकारांना दिली प्रख्यात कार्डिओलॉजिस्ट देवी शेट्टी यांनी आज तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील गांगुली यांची भेट घेतली असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे काल गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते

दिल्ली पोलीस राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर उद्गवलेल्या परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारकाईनं लक्ष ठेवून आहेत या घटनेत जखमी झालेल्या पोलिसांची आज अमित शहा यांनी सुश्रुत ट्रॉमा सेंटर आणि तीरथ राम रुग्णालयात जाऊन भेट घेतली दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनीही आज सुश्रुत ट्रॉमा सेंटरला भेट देऊन जखमींची विचारपूस केली तसंच संबधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची उत्तम काळजी आणि उपचार देण्याच्या सूचना दिल्या शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी सर्वांनी संयम राखण्याचे आवाहनही त्यांनी केले ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या घटनेमागे मोठं षडयंत्र असून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक याचा तपास करत आहे दिल्ली पोलिस आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये रॅलीबाबत ठरलेल्या गोष्टी जाणीवपूर्वक मोडून काढण्याची पूर्व नियोजित आणि सुसूत्र योजना आखली असल्याचं प्राथमिक तपासून निष्पन्न झालं असल्याचं पोलिसांनी याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे